जिल्हाधिकरी कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावाही मुख्यमंत्री घेत आहेत बैठकीला पालकमंत्री पंकजा मुंडे आणि त्रिर लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत दरम्यान विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं वकील बरुन कुमार सिन्हा यांनी केलेली विनंती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस

कौल यांच्या पीठानं फेटाळून लावली हे प्रकरण संबंधित न्याय पीठासमोर याआधीच्या निर्देशानुसार जानेवारी महिन्यातच घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय दक्षता आयोगानं सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा यांच्या संदर्भातला प्राथमिक तपास अहवाल सीलबंद पाकीटातून आज सर्वोच्च न्यायालयाला सादर केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के

पटनाईक यांच्या देखरेखीखाली झाल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली

जिल्हाधिकारी पोलिस कारखाने आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला केंद्रीय संसदीय कामकाज आणि रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार यांचं आज पहाटे बेंगरुळु िवं कर्करोगानं निधन झालं

अनंतकुमार यांच्या निधनानं संपूर्ण देशाचं विशेषतः कर्नाटकचं मोठं नुकसान झालं असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे अतिशय कमी वयात राजकारणात प्रवेश करुन अनंतकुमार यांनी समाजाची सेवा केली त्यांच्या चांगल्या कामासाठी ते कायम स्मरणात राहतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे अनंतकुमार यांच्या निधनानं भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली असल्याचं ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलंय की अनंत कुमार यांनी केलेली देशसेवा अजोड आहे तसंच कर्नाटकात भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही अनंत कुमार यांना आदरांजली वाहिली आहे केंद्रीय संसदीय कार्य तसेच रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने एक ज्येष्ठ नेता आणि संसदपटू आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आदरांजली अर्पण केली आहे नाशिक जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते स्वातंत्र्य सैनिक माधवराव गायकवाड यांचं आज सकाळी मनमाड येथेवृद्धपकाळाने निधन झालं

हाडाचा कार्यकर्ता असलेल्या माधवराव उर्फ बाबूजी यांनी तळागाळातीलउपेक्षितांसाठी आयुष्य वेचलं ऐतिहासिक खंडकरी शेतकरी आंदोलनाचे ते प्रणेते होते नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणूनही ते निवडून आले होते

गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आदरांजली अर्पण केली आहे

यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे